लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत होणार भारतीय जनता पक्षाचा विश्वास

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

आरोग्याच्या महत्वाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

लोकसभेनं काल संमत केलेलं नागरिकत्व स्धारणा विधेयक उद्या राज्यसभेतही संमत होईल असा विश्वास सत्तारूढ भारतीय जनता पक्षाकडून व्यक्त केला जात आहे

राज्यसभेत मात्र भाजपचं संख्याबळ एकशे पाच एवढं असून बहमतासाठी भाजपला पंधरा सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे

पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन शरणागतांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे मात्र श्रीलंकेतून आलेल्या सूमारे एक लाखावर तमिळ शरणागतांनाही भारतीय नागरिकत्व द्यावं अशी मागणी आध्यात्मिक ग्रु श्री श्री रविशंकर यांनी सरकारकडे केली आहे गेल्या स्मारे तीन दशकांपासून हे शरणागत भारतात राहत असल्याकडे रविशंकर यांनी सरकारचं लक्ष वेधलं लोकसभेत नागरिकत्व स्धारणा विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे अत्यंत गंभीर आणि विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं असं काल रात्री उशीरा केलेल्या टविटमध्ये पंतप्रधानांनी सांगितलं प्रस्तावित नागरिकत्व स्धारणा कायदा शतकान्शतकांच्या भारतीय एकात्मतेची परंपरा आणि मानवी मूल्यांच्या विश्वासावर आधारित आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदार आणि विविध पक्षांचे नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत या विधेयकाच्या सगळ्या पैल्संदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडल्याबददल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची प्रशंसा केली आहे व्यावहारिक पातळीवर मानवाधिकार प्रभावीपणे मजब्त करणं हे सामाजाचं साम्हिक कार्य असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं मानवाधिकार दिवसाच्या अन्षंगानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते महिलांवरील अत्याचाराच्या घटना सध्या देशाच्या अनेक भागातून समोर आल्या असल्याचं ते म्हणाले लोकांनी आपल्या आधिकारांचा वापर करायला हवा असं मतही राष्ट्रपतींनी व्यक्त केलं राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा असे आदेश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले म्ख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक स्बोध जयस्वाल म्बईचे पोलीस आय्क्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते महिलांवरील अत्याचारुबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत असे सांगून म्ख्यमंत्री ठाकरे म्हणाले की महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी न्कत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून ग्न्हेगारांना वचक बसेल असे काम करावे गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्वरित विनियोग करता येईल याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या सर्व स्विधा शासनाकड्न उपलब्ध करुन देण्यात येतील आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे असा संदेश ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला स्वसंरक्षणासाठी महिलांनी इतरांवर अवलंबून न राहता त्यासाठी स्वतः प्ढाकार घेवून अत्याचारावर मात केली पाहिजे असं गडचिरोली इथं मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी वक्तव्य केले

नागपूर पोलिस आय्क्त डॉ

हे आम्ही स्रू केल्यापासून जवळजवळ पंचवीस ते तीस महिलांना आम्ही ड्रॉप केलेला आहे

त्याच्याम्ळे महीलांमध्ये एक चांगला वातावरण निर्माण झाले आहे आणि आमच्या सर्व अधिकारी कर्मचारी ख्प कमिटमेंट सोबत हा प्रोगाम लागू करतात

मंत्रालयात आरोग्य विभागाचा आढावा म्ख्यमंत्र्यांनी घेतला सादरीकरणादरम्यान प्रधान सचिव डॉ प्रदिप व्यास यांनी आदिवासी भागात जिथे पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणची मुले न्यूमोनिया होऊन दगावण्याची शक्यता जास्त असते त्यांना लसीकरणाची आवश्यकता असल्याचं सांगताच म्ख्यमंत्र्यांनी बैठकीतच पालघर नंद्रबार अमरावती नाशिक आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील मुलांना न्युमोनिया प्रतिबंधक लस देण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे निर्देश दिले

शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा जेणेकरून मुलांना लहान वयातच त्याचं आकलन होऊन ते सर्व स्जाण नागरिक बनतील असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी व्यक्त केलं आहे ते काल नवी दिल्ली इथं फिक्की तर्फे आयोजित शालेय शिक्षण या विषयावरील परिषदेत बोलत होते शिक्षणाचा उपयोग केवळ रोजगार मिळवून देण्यासाठी न होता व्यक्तीचं सक्षमीकरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी देखील व्हायला हवा असं सांगून रोजगारासाठी आवश्यक कौशल्य उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली देशात सर्वाधिक कर्जप्रवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर आधारित कर्जदरात म्हणजेच एमसीएलआरमध्ये शन्य पूर्णांक दहा शतांश अंकांची कपात केली आहे बँकेनं काल ही घोषणा केली

या आर्थिक वर्षात स्टेट बँकेनं आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे

छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर रोप वे ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे ते लोकसभेत शून्य काळात बोलत होते भाजपचे अहमदनगरचे खासदार स्जय विखे पाटील यांनी भारतमाला प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्हयात स्रू असलेल्या रस्त्याच्या कामांकडे सरकारचं लक्ष वेधलं या कामाला गती मिळावी यासाठी लष्कराकडून भू संपादनाची परवानगी मिळवून देण्याची मागणी विखे पाटील यांनी केली शिवसेनेचे ब्लडाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी ब्लडाणा जिल्ह्यात स्रू असलेल्या रस्त्यांच्या कामांना गती द्यावी आणि कामच्कार कंत्राटदार बदलून देण्याची मागणी केली चंद्रपुरचे खासदार बाळू धानोरकर यांनी इथल्या औष्णिक वीज निर्मिती उद्योगाम्ळे होत असलेल्या प्रद्षणाकडे सदनाचं लक्ष वेधलं या प्रकल्पाची उंची मानकानुसार वाढवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली

या गावात प्रथमच सिंचनाची गंगा पोहचली आहे त्याम्ळं शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे

यंदाही विदर्भाच्या काही भागात ग्लाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळला त्यामुळं शेतकऱ्यांनी फरदड कपाशीपासून उत्पादनाची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेर हंगाम संपवा असं आवाहन डॉ पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागानं केलं आहे कापसाचा हंगाम फेब्र्वारीनंतर वाढविणे पूर्वहंगामी कापसाची लागवड करणे एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब न करणे आदीमुळे विदर्भात ग्लाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे

अरबी सागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे